उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोशी यांनी टविटरवर छत्रपती शिवाजी महाराजांना आ रांजली वाहिली आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शिवरायांना आ रांजली वाहिली आहे मंबईत महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीनं रमधे शिवाजी पार्क इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवरायांच्या प्तळ्याला प्ष्पहार अर्पण करुन आ रांजली वाहिली तत्कालीन स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंशात साजरा होत आहे राज्यभरातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी आज शिवरायांच्या प्तळ्याला अभिवा न केलं सकाळपासूनच संपूर्ण रायगड शिवगीतांनी पोवाड्यांनी तसंच जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी णाणून गेला होता आज पहाटे शिवरायांना अभिषेक करण्यात आला तसंच महापूजा आणि आरती सोहळा संपन्न झाला त्यानंतर राज रबार ते सिध्योश्वर मंगिरापर्यंत पालखी काढण्यात आली नांगेड अलिबाग लातूर सोलापूर नवी मुंबई धूळे सातारा कोल्हापूर सांगली परभणी हिंगोली गडचिरोली जालना यवतमाळ रत्नागिरी ब्लडाणा आणि नाशिकमध्येही शिवाजी महाराजांना अभिवा न करून विविध कार्यक्रम झाले सनई चौघड़यांचे मंजूळ स्वर तूतारींच्या गगनभेपी गर्जना ढोल ताशांचा निना भगव्या पताका छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष अशा आनं मयी वातावरणात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर शिवजन्मोत्सव आज उत्साहात साजरा झाला गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा प्ढे नेण्यासाठी शासन वचनबद्ध आहे असा विश्वास उध्यव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला शिवनेरी आपलं वैभव आहे या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि प्ढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असंही ते म्हणाले शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुंगी अभावी प्रलंबित राहता कामा नये याची क्षता घेतली जात आहे असं अजित पवार यांनी सांगितलं

शेतकऱ्यांचं कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काही महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर केलेत

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी शिल्लीत वार्ताहरांना ही माहिती शिली छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना शेतीचं उत्पा न वाढवण्यासाठी तंत्रज्ञान मूल्यवर्धनासह सेवा आणि पणन यांचा आर्थिक क्षमता नसल्यामुळे अवलंब करता येत नाही अशा शेतकऱ्यांना एफपीओच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला म त होणार आहे एफपीओमुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान कर्ज पणन सुविधा उपलब्ध होणार आहे

केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री पीक वीमा योजनेतही महत्वाचे ब ल केले आहेत यान्सार प्रधानमंत्री पीक वीमा योजना आता ऐच्छिक करण्यात आली आहे आतापर्यंत पीक कर्ज घेताना पीक वीमा घेणे बंधनकारक होतं मात्र काही शेतकरी संघटना व राज्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ही योजना आता वैकल्पिक करण्यात आली आहे याअंतर्गत पिकांच्या न्कसानीचा अंधाज आणि आढावा घेण्यासाठी तसंच ाव्यांची पडताळणी करण्यासाठी द्विस्तरीय प्रक्रिया राबवली जाणार आहे िग्ध प्रक्रिया क्षेत्राला आता कर्जावरच्या व्याजावर अडीच टक्क्यांपर्यंत अनुशान मिळणार आहे

याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर एका मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे हे मंडळ रुग्णालयात आवश्यक सामग्री प्रयोगशाळा तपासणीच्या स्विधा तज्ञ मन्ष्यबळ आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची वागणूक याविषयीचे शिशानिर्पेश जाहीर करणार आहे राष्ट्रीय मंडळाप्रमाणेच राज्य पातळीवरही मंडळांची स्थापना केली जाईल केंद्रीय मंडळाच्या शिशानिर्वोशांची अंमलबजावणी करण्याची जबाब ारी राज्य मंडळांवर असेल स्त्रियांचा प्रजोत्पा नाचा हक्क सुरक्षित ठेवणारं हे सर्वात प्रगतिशील विधेयक आहे असं मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी वार्ताहर परिषप्रेत सांगितलं प्रसूतीपूर्व लिंगनि ान चिकित्सा भ्रणविक्री करणं तसंच अशा बेकाय शीर प्रक्रियांसाठी संस्था किंवा रॅकेट चालवणं यासाठी कडक शिक्षेची तरतू या विधेयकात केली आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थापन करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी पिली यासं र्भात उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

फत्तेशिकस्त हा मराठी चित्रपट भारतीय लष्कराच्या संग्रहालयात ठेवला जाणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ही माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मूघल सरदार शायिस्तेखान यांच्यात पुणे इथे झालेल्या लढाईवर बेतलेला हा चित्रपट लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या प्रत्येक जवानाला दाखवण्यात येणार असल्याची माहिती लांजेकर यांनी दिली अहम नगरमधल्या अकोले तालुक्यात कोंभाळणे गावात कृषी मंत्री भूसे यांनी आज बीजसंवर्धनाचं मोलाचं काम करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांची भेट घेतली राहीबाईना पद्मश्री जाहीर झाल्याबद ल राहीबाईंचा कृषीमंत्र्यांनी सत्कार केला आज मृदा आरोग्य पत्रिका दिवस आहे

शेत जमिनीतील पोषक द्रव्यांच्या कमतरतेचा शोध घेण्याच्या उद्देशानं स्रु केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर दोन वर्षांनी मृदा आरोग्य पत्रिका दिल्या जातात इतर मागासवर्गीय समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषोच्या वतीनं करण्यात आली आहे

राज्य सरकारच्या नाविन्यता सोसायटीच्या वतीनं राज्यातील तरुण आणि नवउदयोजकांच्या कल्पनांना चालना तेण्यासाठी येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र स्टार्टअप वीक आयोजित करण्यात येणार आहे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उद्यापासून शोन शिवसांच्या नंप्रबार शोन्यावर जाणार आहे उदया सकाळी मोलगीइथं आगमन झाल्यानंतर ते पोषण पूर्नवसन केंद्र तसंच भगर प्रोसेसिंग य्निटची पाहणी करणार आहेत त्यानंतर राज्यपाल तक गाव असणाऱ्या भग री या गावाला ते भेट ोणार असून या गावात जलय्क्त शिवार अंतर्गत झालेली कामे पाहण्यासोबतच ते आणिवासी विकास विभागाच्या सांस्कृतिक भवनाचं उदधाटन करतील राज्यात काल दिवसभर हवामान कोरडं होतं

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे